जिल्हा नियोजनचा निधी ग्रामीण भागातील विकासासाठी खर्च करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र रत्नागिरीत उभारणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा निवृत्त न्यायमूर्ती पी

सावंत यांचं निधन आणि चेन्नई क्रिकेट कसोटीवर भारताची मजबूत पकड

तसंच अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत

दोन जण गंभीर जखमी झाले आहेत प्रारूप आराखडा ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रीत करुन जिल्हा नियोजनचा निधी ग्रामीण भागातील विकासासाठी योग्य पद्धतीने खर्च करावा अशी सूचना उपमुख्यमंत्री तसंच वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी काल औरंगाबादमध्ये बैठकीत केली

मराठवाड्यासाठी असलेली कृषी पंप थकबाकी पंधरा हजार कोटी पर्यंत पोहोचली असून यापैकी दोन तृतीयांश रक्कम राज्य शासनाने माफ केली आहे असं पवार यांनी सांगितलं मात्र महावितरणने थकबाकी वसुलीला प्राधान्य द्यावे अशा सूचनाही पवार यांनी दिल्या कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आलेला निधी हा आरोग्य योजनांसाठीच खर्च करण्यात यावा अशी सूचना पवार यांनी दिली फार्स्टटॅग राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या सर्व वाहनांसाठी काल मध्यरात्रीपासून फास्टटॅग अनिवार्य करण्यात आला आहे यामुळे पथकर आकारणीची प्रक्रिया अधिक सोयीची होऊन वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे ऐकुया याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकड्न महामार्गावरील सर्व टोल नाके कॅशलेस होणार असून टोल नाक्यावरील सर्व मार्गिका फास्ट टॅग वाहनांसाठीच राखीव राहणार आहेत फास्ट टॅग नसणाऱ्या वाहनांवर टोल च्या रकमेच्या दृप्पट दंडाची कारवाई केली जाणार आहे विविध बँकांकडून यापूर्वीच फास्ट टॅग विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले असून वाहनचालकांच्या सुविधेसाठी प्रत्येक टोल नाक्यावरही फास्ट टॅग विक्रीची सुविधा उपलब्ध राहणार आहे

फास्ट टॅग मध्ये किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची अट देखील रद्द करण्यात आली असून त्यामूळं शिल्लक रकमेपेक्षा टोलची रक्कम जास्त असल्यास निर्माण होणारी अडचणही दूर होणार आहे फास्टटॅग पून्हा रिचार्ज केल्यानंतर मात्र जास्तीची रक्कम कापून घेतली जाणार आहे फास्टटॅग मृळ टोल नाक्यांवर टोल भरण्यासाठी होणारी वाहनांची गर्दी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची मुक्तता होणार असून परिणामी इंधनाच्या खर्चातही मोठ्या प्रमाणावर कपात होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पृण्याहून विनायक सोमणी

जनजागृती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रिय प्रचार कार्यालयातर्फे आत्मनिर्भर भारत आणि कोविड प्रतिबंधक लसीकरण जनजागृती मोहिमेचा प्रारंभ काल सांगलीमध्ये जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला लोकरंजनातून सरकारी योजनांची माहिती व्हावी यासाठी सर्व आठही तालुक्यातून ही प्रचार गाडी फिरणार आहे संशोधन केंद्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र रत्नागिरीत उभारण्यात येणार आहे अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरीत पत्रकार परिषदेत केली जगातलं अशा तन्हेचं हे पहिलंच संशोधन केंद्र असेल असंही ते म्हणाले नागपूरच्या कविक्लगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची राज्यात चार केंद्रं सुरू करण्याचा निर्णय झाला असून त्यापैकी पहिलं केंद्र रत्नागिरीत सुरू होणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं या केंद्रात सर्व भाषांवर संशोधन केलं जाणार आहे यावेळी संस्कृत विद्यापीठाचे क्लगुरू श्रीनिवास वरखेडी उपस्थित होते जीवनगौरव पुरस्कार प्ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार बार्शी इथल्या डॉ बबन यशवंतराव यादव यांना जाहीर झाल्याची माहिती कुलगुरु डॉ मुणालिनी फडणवीस यांनी दिली

यादव यांनी शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे

तसंच उत्कृष्ट शैक्षणिक संस्थेचा पुरस्कार अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाला मिळाला आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

इथं विविध पर्यटन सुविधा पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येईल यामुळे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असा विश्वास पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे ऐकू या या विषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून रायगड जिल्हयातील अलिबागमुरूड जंजिरा आणि श्रीवर्धन ही मुंबई आणि पुण्यासाठी सर्वात जवळची पर्यटन स्थळं विस्तीर्ण आणि स्वच्छ समूद्र किनारेनारळी पोफळीच्या बागाकुलाबामुरूड जजिराखांदेरी उंदेरीपद्मावती सारखे जलद्गधार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांची रेलचेलयामुळे पुण्या मुंबईहूनच नव्हे तर राज्याच्या विविध भागातून दररोज असंख्य पर्यटक अलिबागमुरूड आणि श्रीवर्धनला भेट देत असतात आता या तीनही स्थळांना ब पर्यटन स्थळांचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याने पर्यटनस्थळांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होणार असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना या तीन ठिकाणी राबविल्या जाणार आहेत अलिबागमुरूडश्रीवर्धनला येण्यासाठी रस्त्यांपासून अनेक अडचणींना सध्या तोंड द्यावे लागत आहे मात्र ब दर्जा मिळाल्याने पर्यटनच्यादृष्टीनं आवश्यक असणारया विविध पायाभूत सुविधा आणि पर्यटन सूविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने भविष्यात अलिबागमूरूडश्रीवर्धनला येणार्याप पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे

रेल्वे मंत्रालयानं ज्योतिर्लिंग यात्रा रेल्वे गाड्या सुरू केल्या असून आता त्यात परळीचा समावेश झाला आहे

कोल्हापूर धनबाद हे गाडी दर शुक्रवारी तर धनबाद कोल्हापुर गाडी दर सोमवारी धावणार आहे आंदोलन राज्याचे मदत आणि प्नर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साध्रंविषयी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीतर्फे काल नाशिकमध्ये शंखनाद करून आंदोलन करण्यात आलं वडेट्टीवार यांनी समस्त साध्यसंत महंत यांची जाहिर माफी मागावी अशी मागणी यावेळी भाजपा आध्यात्मिक प्रदेश संयोजक तुषार भोसले यांनी केली

आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेलं हे आंदोलन मागे घेण्याची विनंती अशोक चव्हाण यांनी आंदोलकांना केली मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन थांबवणार नाही असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला

संत सेवालाल महाराज यांनी समाजातील अनिष्ट प्रथा परपरांना विरोध केला शिका आणि शिकवा असा त्यांचा आग्रह होता परिवर्तनवादी आणि समाजाला सुधारणेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी त्यांनी अखंड आयुष्य वेचले अश्या शब्दात मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केलं नांदेड शहरात बंजारा तरूणांनी मोटार सायकल रॅली काढली गणेश जन्म सोहळा राज्यात काल सर्वत्र माघ शुद्ध चतुर्थीच्या मुहर्तावर गणेशजन्म सोहळा साजरा करण्यात आला गणेश मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तर सार्वजनिक गणेशमंडळांतर्फेही रस्त्यावर छोटेखानी मांडव उभारून धार्मिक कार्यक्रम करण्यात आले

मात्र पुण्यातल्या मंडई मंडळातर्फे दरवर्षी होणारी पालखी नगर प्रदक्षिणा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली

सावंत यांचं काल पुण्यात निधन झालं

ग्रामर ऑफ डेमोक्रसी एडव्हर्टायझिंग लॉ अँड एथीक्स मास मीडिया इन कंटेंपररी सोसायटी अशी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे चेन्नई क्रिकेट चेन्नईमध्ये सुरू असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या द्सऱ्या क्रिकेट कसोटीच्या कालच्या तिसऱ्या दिवशी भारतानं इंग्लंडविरुद्ध सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे

हवामान राज्यात आजपासून अवकाळी पावसाचा फेरा अपेक्षित आहे मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी या पावसाच्या सरी हजेरी लावतील उद्या आणि परवा असे दोन दिवस हा पाऊस राज्यव्यापी असेल तुलनेत विदर्भात पावसाचं प्रमाण जास्त राहील तर कोकणात ते कमी असेल विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीटचीही शक्यता आहे शुक्रवारी अवकाळी पाऊस विदर्भाची रजा घेणार असला तरी राज्याच्या इतर भागात त्या दिवशीही तुरळक पावसाची शक्यता आहे वेधशाळेच्या अंदाजा नुसार या संपूर्ण कालावधीत उत्तर कोकणासह मुंबईत मात्र कोरडं हवामान अपेक्षित आहे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार